मतदारसंघात आज शांततेत मतदान संपन्न झालं

करण्यात येत आहे

केलेल्या उपाययोजना तात्काळ कार्यान्वीत होणार

सर्वच मतदार क्षेत्रात मतदान स्रळीत पार पडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी दिव्यांग मतदारांनी मोठ्या संख्येनं आपल्या मतदानाचा हक्क बजावला सोबतच पहिल्या वेळेस मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये ही उत्साह दिसून आला अमरावती इथं मतदारांमध्ये उत्साह दिसून आला

आज निवडणुकीत उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत यात भाजप शिवसेना महायुतीचे आनंदराव अडसूळ कांग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी समर्पित नवणित राणा बसपाचे अरूण वानखेडे वंचित बह्जन आघाडीचे गुणवंत देवपारे यांचा समावेश आहे या सर्वाचे भाग्य आज ई व्ही एम मध्ये बंद होणार आहे यामध्ये आनंदराव अडसूळ आणि नवणित राणा यांच्यात सरळ लढत आहे

कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळेही क्ठेही अन्चित प्रकार घडला नाही मतदान शांततेत पार पडलं आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अमरावतीहन मी आनंद गंभीर

यात सखी मतदान केंद्र उभारण्यात आले असून सहा केंद्रांच्या यात समावेश होता

दुरूस्ती नंतर मतदान पुर्ववत सुरळीत करण्यात आले

लोकसभेचे महाय्तीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव व आघाडीचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे यांनीही जिल्ह्यात आपापल्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे ब्लढाणा लोकसभा निवडण्कीच्या पाचव्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता

या शनिवारी अर्जांची छाननी होईल त्यानंतर सोमवारपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येईल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज उत्तर प्रदेशातील आजमगड या लोकसभा मतदारसंघातून आपले नामांकन पत्र सादर केले यावेळी बसपाचे महासचिव सतिशचंद्र मिश्रा उपस्थित होते आज जागतिक वारसा दिवस आहे सांस्कृतिक वारश्याला प्रोत्साहन देण्याचं उद्देश ठेवून दरवर्षी जगभरात हा दिवस साजरा केला जातो ग्रामीण रेखाटनं ही या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं निसर्गस्थळांचं जतन करणाऱ्या विशेषतः वैज्ञानिक प्रातत्वशास्त्रज्ञ भूगोलशास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्या कार्याला ओळख मिळावी हे यामागचं उद्दिष्ट आहे

जेट एयरवेज विमानसेवा तात्प्रती बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई उड्डाण विभागाचे सचिव प्रदीप सिंग खरोला यांनी आज विमानतळ आणि विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली या बैठकीत प्रवासी क्षमता उड्डाणाच्या वेळा आणि प्रवाशांसाठीच्या सोयी अशा महत्वाच्या म्द्यांवर चर्चा झाली यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चाराटंचाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली

तसंच आवश्यक त्या ठिकाणी टंचाई उपाययोजनांची अंमलबजावणी करावी सर्व नगर पालिकांच्या म्ख्याधिकाऱ्यांनी टंचाईवर मात करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितलं सद्यस्थितीत जिल्ह्यात चाराटंचाई नसली तरी मात्र भविष्यात चारा टंचाई भासणार नाही याबाबत पश्संवर्धन विभागानं तालुकानिहाय नियोजन करावे अशाही सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या विदर्भातील पहिल्या आंतरराष्ट्रीय हॅकेथानचं चीनच्या इंटेल ह्य्एई टेनसेन्ट आणि इतर कंपन्यांच्या सहकार्यानं आज नागपूर इथं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन क्लिक ट् ब्लाऊड या नागप्रस्थित साफ्टवेअर कंपनीच्या वतीनं करण्यात आलं

हे प्रदर्शन केंद्र परिसरात होईल या प्रदर्शनात समकालीन पारंपारीक लोक आणि आदिवासी चित्र शैलींच्या आकर्षक चित्रकृतींचं समावेश आहे यायोगे विविध कला शैलींची ओळख नागप्रातील कलारसिकांना होणार आहे

अचानक आलेल्या पावसानं राज्यात तीन जण मृत्य्म्खी पडले

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् यांनी पावसाम्ळं मृत्यूम्खी पडलेल्या लोकांच्या प्रती द्ःख व्यक्त केलं असून स्थानिक प्रशासन आपदग्रस्तांना मदत आणि बचाव कार्य चोखपणं बजावतील असा विश्वास व्यक्त केला आहे

दरम्यान विदर्भात आज क्ठेही पावसाच्या नोंदी झाल्या नाहीत मात्र तापमानात घट दिसून आली शेतीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा खरीप हंगाम तोंडावर आला आहे या हंगामात योग्य नियोजन करण्याच्या स्चना जिल्ह्यातील कृषी यंत्रणेला देण्यात आल्या आहेत बोंडअळी नियंत्रणात जिनिंग प्रेसिंगचीस्ध्दा महत्वाची भ्मिका आहे त्याम्ळे जिनिंग प्रेसींग व्यवस्थापनानेस्ध्दा याबाबत स्रवातीपासूनच काळजी घ्यावी अशा स्चना यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय ग्ल्हाने यांनी केल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यात जवळपास चार लक्ष हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे असे सांगून ते म्हणाले बोंडअळी नियंत्रणासाठी स्रवातीपासूनच फेरोमन ट्रॅप लावणे गरजेचे आहे यासाठी सर्व जिनिंग प्रेसींग व्यवस्थापनाने कामाला लागावे